प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना याबाबत पत्र लिहिलं आहे चीनवरच्या या संकट काळात भारत चीनच्या जनतेसोबत खंबीरपणे उभा असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे हुबेई प्रांतातून भारतीयांना परत आणण्याकामी चीननं केलेल्या मदतीची त्यांनी प्रशंसा केली आहे या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मरण पावलेल्यांबद्दल भारतानं दुःख व्यक्त केलं आहे

हाँगकाँग आणि चीनशिवाय सिंगापूर आणि थायलंडहून येणाऱ्या सर्व विमानांमधल्या प्रवाशांची एरो ब्रिजवर तपासणी सुरू आहे देशातल्या सर्व विमानतळांसह आंतरराष्ट्रीय बंदर आणि महामार्ग सीमारेषांवरही प्रवाशांची तपासणी सुरु आहे

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चीननं झेजियांग आणि जिआंगसू शहरात ये जा करण्यावर बंदी घातल्याच्या पार्श्वभूमीवर मलेशियानंही चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर घातलेल्या बंदीला मुदतवाढ दिली आहे

प्रधानमंत्र्यांच्या स्वप्नातल्या नवभारताच्या उभारणीसाठी सरकार सर्व संबंधित घटक अणि उद्योगासोबत समन्वय साधेल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे त्या आज कोलकाता श्वे व्यापार आणि उद्योग क्षेत्रातल्या प्रतिनिधींशी अर्थसंकल्पाबाबत चर्चेत बोलत होत्या उद्योगांबरोबरच्या सहकार्यात सरकारची भूमिका तंत्रज्ञान उपलब्ध करुन देणारी असेल असं त्या म्हणाल्या नवउद्योजकता आणि डिजिटल भारत या क्षेत्रांमधे केल्या जाणाऱ्या उपाययोजनांमुळे नवभारताचं स्वप्न साकार व्हायला मदत होईल असं सीतारामन यांनी सांगितलं व्यवसाय सुलभता लागू करतानाच कार्यक्षम प्रशासनासाठी सरकार पावलं उचलेल असं त्या म्हणाल्या बँकाच्या एटीएम यंत्रासाठी मागणी असेल आणि जिथं शक्य असेल तिथं अशी यंत्र बसवण्यासाठी प्रयत्न केले जातील असं सीतारामन यांनी सांगितलं मार्टीना फिल्म्स जगुआर एंटरटेनमेंट आणि तेर दोन सहनिर्मात्यांनी भारतातील पाच वेगवेगळया चित्रपट प्रकल्पांमधे शंभर कोटी डॉलर्सची गुंतवणूक केल्याबद्दल माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आनंद व्यक्त केला आहे

जे अब्दुल कलाम यांच्या आयुष्यावर आधारित चरित्रपटाचा फर्स्ट लुक नवी दिल्लीत माध्यमांसाठी जारी केल्यानंतर बोलत होते छत्रपती शिवाजी महाराज आणि पहिल्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यावरील चित्रपटांचा यात समावेश आहे हा चित्रपट हॉलीवुड आणि टॉलीवुडचा संयुक्त उपक्रम असून या वर्षाअखेरीला तो प्रदर्शित केला जाणार आहे

हा या कार्यक्रमाचा बासष्टावा भाग असणार आहे या कार्यक्रमातल्या विषयांसाठी नागरिकांनी आपल्या सूचना पाठवाव्यात असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विरवरून केलं आहे

ओ

वर आपल्या सूचना लिखित स्वरुपात देऊ शकतात

एम एस

सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात ही मोहीम सुरु राहणार असून एक भारत श्रेष्ठ भारत च्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन दिलं जाणार आहे

सामन्याआधी बांगलादेशाचा कर्णधार अकबर अलीनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फंलदाजीसाठी पाचारण केलं

डो तिबेटीयन संघाच्या मोहम्मद जिमाईलने पूर्वार्धात पहिला गोल नोंदवला लडाख स्काउट्सच्या वतीनं तिसऱ्या भागात सुबेदार रिनचेन हलदू यांनी बरोबरीचा गोल नोंदवला

लडाख स्काउट्सच्या डोरजे अंगचूक ने पुन्हा एकदा आपल्या संघाला बरोबरी मिळवून दिली उत्कंटावर्धक अशा या सामन्यात लडाख स्काउट्सनं जिगमेट कुनजँगच्या दोन मिनिटं शिल्लक असताना केलेल्या गोलच्या जोरावर विजय मिळवला

तामिळनाडूची एन गायत्री निश्चलनंतर दुसऱ्या गुजरातची लज्जा गोस्वामी तिसऱ्या तर पंजाबची अंजूम मोदगील चौथ्या स्थानी राहीली

जम्मू कश्मीर मुक्ती संघटना या बंदी घातलेल्या फुटीरतावादी संघटनेच्या कार्यकर्त्यां विरुद्ध पोलीसांनी आज गुन्हा नोंदवला

बडगाम परिसरात हिजबूल मुजाहिद्दीन संघटनेचं कामकाज चालवायला हे तिघं मदत करत असल्याचं पोलिसांच्या प्रवक्त्यानं सांगितलं या तिघांकडून शस्त्रास्त्र तसंच दारुगोळाही जप्त केला असल्याचं पोलीसांनी सांगितलं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी थोर विचारवंत तसंच विवेकानंद केंद्राचे अध्यक्ष पी परमेश्वरन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे परमेश्वरन हे थोर लेखक विचारवंत तसंच भारतीय तत्वज्ञान विचार पद्धतीचे मूर्त रुप होते त्यांनी विवेकानंद केंद्र आणि भारतीय विचार केंद्राच्या माध्यमातून समाज उन्नतीत मोठं योगदान दिलं असल्याचं उपराष्ट्रपतींनी ट्विट संदेशात म्हटलं आहे तर परमेश्वरन हे समर्पित आयुष्य जगणारे आणि जन्मभर सांस्कृतिक प्रबोधन आध्यात्मिक जागृतीसाठी काम करणारे भारताचे सुपूत्र होते असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे त्रिपूरामधल्या तेलीयापूरा खिल्या बारामूरा क्री पार्कमधे राज्यसरकारनं प्रथमच आयोजित केलेला दोन दिवसीय हॉर्नबील महोत्सव कालपासून सुरु झाला हार्नबील पक्ष्यांविषयी जागरुकता निर्माण करणं तसंच पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशानं हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे